प्रमुख राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांसह अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले

अर्जाची छाननी उद्या होईल साततारखेपर्यंत अर्ज मागे घेता येतील त्यानंतरच निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपर दक्षिण पश्चिममतदारसंघातून तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बारामती मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरला शिर्डी मतदारसंघातून राधाकृष्ण विखे पाटील नाशिक जिल्ह्यातल्या येवला मतदारसंघात राष्ट्रवादीचे छगन भुजबळ बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघातून भाजपाच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे सिंधदर्गमधील कणकवली मतदारसंघात नुकताच भाजपा प्रवेश केलेले नीतेश राणे यांनी काल अर्ज दाखल केले जळगाव जिल्ह्यातील बहुचर्चित मुकाईनगर मतदारसंघातून एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांनी भाजपातर्फे उमेदवारी अर्ज भरला पण्यात कोथरुड मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं काल मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला

भारतीय जनता पार्टीनं काल सकाळी उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली त्यामध्ये पक्षाचे नेते विनोद तावडे यांच्याऐवजी सूनील राणे यांना तर प्रकाश मेहता यांच्याऐवजी पराग शहा यांना उमेदवारी देण्यात आली आहे विद्यमान मंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली आहे दरम्यान निवडणुकीसाठी काम करण्याला आपण प्राधान्य देत असल्याचं विनोद तावडे यांनी काल मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितलं लातूर आणि सांगली जिल्ह्यात भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे भाजपा खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या भगिनी सुप्रिया गावित अक्कलकुवा मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करणार होत्या पण त्या उशीरा पोहोचल्यानं त्यांचा अर्जच स्वीकरण्यात आला नाही संजय पाटील राष्ट्रवादी कॉंग्रेसला काल आणखी एक धक्का बसला ईशान्य मुंबईचेमाजी खासदार संजय दीना पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला महायती महायूतीतल्या जागावाटपाची अधिकृत आकडेवारी काल देवेंद्र फडणविस आणि उद्दव ठाकरे यांच्या मुंबईतल्या पत्रपरिषदेतून स्पष्ट झाली भाजपा आणि शिवसेनमध्ये हिंदुत्वाचा समान धागा आहे असं फडणविस म्हणाले तर मोठा कोण लहान कोण यापेक्षा नातं टिकवणं महत्वाचं आहे असं ठाकरेंनी सांगितलं

विधानसभा जिल्हानिहाय आढावा निवडणूकीसाठीच्या जिल्हानिहाय आढावा मालिकेत आज आपण ऐकणार आहोत मुंबई उपनगर आणि अकोला जिल्ह्याचा आढावा सुरुवातीला ऐक्या मुंबई उपनगराचा आढावा भारताच्या आर्थिक राजधानीचा मान मुंबईला मिळाला आहे मुंबई उपनगर जिल्हा म्हणजे खरंतर विस्तारलेली मुंबई

एकीकडे सुनियोजित रहिवासी संकुल तर दुसरीकडे झोपडपट्टी अशी दोन्ही टोकांची वैशिष्ट्ये असलेल्या मुंबईत स्वच्छता पाणीपुरवठावाहतुककोंडी लोकलची गर्दी असे अनेक प्रश्न आहेत आहेत या सर्व समस्यांना तोंड देणारा मतदार क्णाच्या बाजूने यंदा कौल देतो हे पुढील काळात स्पष्ट होईल

आता ऐका अकोला जिल्हा निवडणुक आढावा विदर्भातल्या अकोला जिल्ह्यात अकोला पश्चिम अकोला पूर्व अकोट बाळापूर आणि मूर्तिजापूर हे पाच विधानसभा मतदारसंघ आहेत

बाकीच्या चार मतदारसंघात बह्तेक वेळा मतदारांनी नवीन उमेदवाराच्या बाजूने कौल दिला आहे प्रकाश आंबेडकरांचा प्रभाव असलेल्या या जिल्ह्यात गेल्या निवडणुकीत भाजपानं वर्चस्व राखलं होतं

आकाशवाणीबातम्यांसाठी पुण्याहून सुरेखाजोशी

या दरकपातीचा वाहन आणि गृह कर्जावर थेट परिणाम होत असल्यामुळे आगामी सणासुदीच्या काळात खरेदीला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे

धरणं पावसाळा संपला तरी राज्यातल्या दुष्काळग्रस्त मराठवाड्याला पाणीप्रवठा करणाऱ्या नऊ मोठ्या धरणांपैकी सहा धरणांमध्ये अजूनही मृत साठ्या तिकंच पाणी आहे सिंचन विभागानं जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे आरे आरे कॉलनी वनक्षेत्र म्हणून घोषित करण्याला काल मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला

आरे कॉलनीसंदर्भात पर्यावरणवादी आणि सामाजिक संघटनांनी दाखल केलेल्या चार याचिकाही न्यायालयानं फेटाळून लावल्या परस्कार सातारा रयत शिक्षण संस्थेच्या कार्यपध्दतीत आवश्यक बदल करताना कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांना आम्ही कुठेही धक्का लावला नाही असं या संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे रयत शिक्षण संस्थेच्या शंभराव्या वर्धापनदिन कार्यक्रमात ते काल सातारा शि बोलत होते यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार उकोसिसचे संस्थापक एन

परस्कार नाशिक कविवर्य नारायण सुर्वे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांची काल घोषणा करण्यात आली जालना जिल्ह्यातले कथाकार शिरीष देशमुख यांचा फरदड हा कथासंग्रह अमरावतीच्या कवयित्री संघमित्रा खंडारे यांच्या थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सी घेऊन हा कविता संग्रह आणि नाशिकचे कादंबरीकार तुकाराम चौधरी यांच्या पाङ्यावरचा टिल्या या कादंबरीला हा पुरस्कार जाहीर झाला आहे

या प्रकरणी चौकशीदरम्यान ताब्यात घेतलेली कागदपत्रं सादर करण्याचे आदेश न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत निधन आकाशवाणीमुंबई केंद्राचे सहाय्यक निदेशक हेमंत सपकाळे यांचं दीर्घ आजारानंतर काल रात्रीनिधन झालं आकाशवाणी औरंगाबाद नांदेड परभणी आणि जळगाव या केंद्रांवरही त्यांनीकाम केलं होतं अनेक संगीत रुपकं भावसरगम हा कार्यक्रम यातून त्यांच्यामान्यवरांनी गायलेल्या रचना गाजल्या होत्या

हवामान पुणे सातऱ्यासह कोकण आणि मराठवाङ्यातही काल काही ठिकाणी मेघगर्जनांसह आलेल्या जोरदार सरींचा तडाखा बसला